सुरुवातीला ही मर्यादा वीस लाख रुपये होती तर दीड कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना संयोजन योजनेचा पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे या योजनेंतर्गत या व्यवसायांना केवळ एक टक्के कर भरावा लागत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले

प्लाइमा थेरपी प्लाझ्मा थेरपी ही अद्यापही प्रायोगिक अवस्थेत असल्यानं या उपचार पद्धतीचा वापर करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सावधगिरीचा इशारा दिला आहे प्लाझ्मा थेरपीचे आतापर्यंतचे निष्कर्ष सर्व समावेशक नाहीत आणि त्यावर अधिक अभ्यास होणं आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेनं हा इशारा दिला आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात प्लाझ्मा तयार होत असल्यानं या उपचार पद्धतीचं प्रमाणीकरण करणं अवघड असल्याचं स्वामिनाथन म्हणाल्या भारत रशिया परिषद संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्य हा भारत आणि रशियामधील भागीदारीतील महत्वाचा मुद्दा असून दोन देशांदरम्यान होणाऱ्या आगामी द्विपक्षीय बैठकीत या मुद्यावर चर्चा होईल असं भारताचे रशियातील राजदूत वेंकटेश वर्मा यांनी काल सांगितलं या बैठकीत अर्थ व्यापार आणि उर्जा या क्षेत्रांसह राजकीय घडामोडींवर चर्चा होईल असं वर्मा यांनी सांगितलं मेक इन इंडिया अभियानालाही रशिया लवकरच पाठींबा जाहीर करण्याची शक्यता असल्याची माहिती वर्मा यांनी दिली ट्रम्प उमेदवारी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत काल देशाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून अधिकृत निवड करण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली

ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचे आव्हान आहे

इराण अण्वस्त्र तपासणी इराणमधील अण्वस्त्र साठ्याबाबत तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रॉसी काल इराणमध्ये दाखल झाले आहेत इराणकडं त्यांनी घोषित न केलेला बराच अण्वस्त्र साठा असल्याचा या अणु उर्जा संस्थेला संशय आहे

या पार्श्वभूमीवर इथं आलेले राफेल ग्रॉसी हे आज आणि उद्या इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत

राज्यातील सोने तस्करीला मुख्यमंत्री कार्यालयाचे पाठबळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी निषेध म्हणून अविश्वासदर्शक ठराव मांडला होता

लोकतांत्रिक जनता दल हा सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीचा मित्र पक्ष आहे श्रेयांस कुमार यांचे वडील आणि खासदार एम पी वीरेंद्र कुमार यांचं निधन झाल्यानं रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली होती छत्तीसगड अधिवेशन छत्तीसगड विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे शेतकऱ्यांसमोरील अडचणी आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या मुद्यांवरून राज्यातील विरोधक मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोंडीत पकडण्याची अंदाज आहे

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील हवाई दल माय आय ए एफ या भारतीय हवाई सेनेच्या नवीन एप चं उद्घाटन काल भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंघ भदौरिया यांच्या हस्ते करण्यात आलं डिजिटल भारत अभियानाचा एक भाग म्हणून सी डॅक च्या संयुक्त विद्यमाने हे अॅप विकसित करण्यात आलं आहे भारतीय हवाई दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना याबाबतची माहिती आणि तपशील या एपमध्ये उपलब्ध आहे

मृत्यू झालेली व्यक्ति ही शेजारच्या इमारतीतील होती

रात्रीच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं पथक घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे मात्र सातत्याने पडत असलेल्या पावसानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत रायगडच्या संपर्कमंत्री अदिती तटकरे यांनी घटनास्थळास भेट दिली असून इमारतीचा बांधकाम कंत्राटदार स्थापत्य विशारद आणि इमारतीस परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल केले असल्याची माहिती तटकरे यांनी दिली

या कार्यक्रमासाठी नमो एप किंवा माय गव्हर्नमेंट ओपन फोरम वरकल्पना सुचवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे शुद्धपेयजल जम्मू आणि काश्मीरमध्ये बारमुल्ला जिल्ह्यात जल शक्ती विभागानं प्रत्येक घरात नळानं पाणी हे अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे या संदर्भातले निर्देश जल शक्ती विभागानचे अधिकारी डॉक्टर गुलाम नबी इट्ट यांनी काल एका बैठकीत दिले आहेत

ग्जरात पाऊस गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार